माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या जयंतीनिमित देशभरातून आदरांजली

केलं जाणार ग्रामविकास मंत्री छगन भुजबळ

सुवर्णपदक पटकावलं पावसाच्या पाण्याचा अधिकाधिक वापर करण्यासाठी शेतकऱ्यांना जागरूक करणं आवश्यक असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे अटल भूजल योजनेचा आज नवी दिल्लीत पंतप्रधानांच्या हस्ते प्रारंभ झाला त्यावेळी ते बोलत होते शेतीत पिकांसाठी गरजेपुरतेच पाणी वापरण्याची कमी पाण्यात येणारी पिक घेण्याची तसंच ठिबकसिंचन आणि तृषारसिंचनादवारे ऊसाची शेती करण्याची आवश्यकता पंतप्रधानांनी व्यक्त केली ग्जरातमध्ये ऊसासाठी तृषारसिंचन पदधत बंधनकारक केल्यानंतर ऊसाचं उत्पादन वाढलं शिवाय साखरेचा उताराही वाढल्याचं पंतप्रधानांनी सांगितलं सर्व गावांनी पाण्याचा ताळेबंद तयार करावा असं आवाहन करतानाच जी ग्रामपंचायत पाण्याचं योग्य नियोजन करेल त्या ग्रामपंचायतीला प्रोत्साहनपर वाढीव निधी दिला जाईल असंही पंतप्रधानांनी सांगितलं दिल्लीत विज्ञान भवनात झालेल्या या कार्यक्रमात जलजीवन मिशनसाठीचे दिशानिर्देशही पंतप्रधानांनी जारी केले लद्दाख मधलं लेह आणि हिमाचल प्रदेशातल्या मनालीला जोडणाऱ्या रोहतांग बोगदयाचं अटल बिहारी वाजपेयी बोगदा असं नामकरण आज करण्यात आलं आठ किलोमीटर आठशे मीटर लांबीच्या या बोगदयामुळे मनाली आणि लेहमधलं अंतर शेहेचाळीस किलोमीटरने कमी होणार आहे या कार्यक्रमात पंतप्रधानांनी अटलबिहारी वाजपेयी आणि पंडित मदनमोहन मालवीय यांच्या जयंतीनिमित त्यांना अभिवादन करत देशवासियांना नाताळ सणाच्याही शुभेच्छा दिल्या राष्ट्रपती रामनाथ कोविंद आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज सकाळी नवी दिल्लीत सदैव अटल या अटलजींच्या समाधीस्थळी जाऊन त्यांना आदरांजली वाहिली भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी राज्यसभेचे उपसभापती हरिवंश सिंह गृहमंत्री अमित शहा संरक्षणमंत्री राजनाथ सिंह इतर केंद्रीय मंत्री यांच्यासह सर्वसामान्य नागरिकांनी अटलजींच्या समाधीला पृष्पांजली अर्पण केली राज्यात कुठेही शरणार्थी शिबीर नसल्यानं म्स्लीम समाजानं काळजी करण्याची गरज नसल्याचं मृख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी आज नागरीकत्व सुधारणा कायदयासंदर्भात सर्वत्र व्यक्त होत असलेल्या विरोधाबाबात सांगितलं नवी मुंबई येथील डिटेशन सेंटर विदेशी नागरिकांच्या अंमलीपदार्थ गैरव्यवहाराच्या संदर्भात आहे त्याचा मुस्लिम नागरीकांशी काहीही संबंधी नाही असं त्यांनी स्पष्ट केलं मुंबईत पत्रकारांशी बोलताना या शिष्टमंडळाचं नेतृत्व करणा या आमदार नबाब मलिक यांनी सांगितलं की राज्यात मुस्लिम समाजाला कोणत्याही अन्यायाला सामोर जावं लागणार नसल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं नाताळचा सण आज सर्वत्र उत्साहात साजरा होत आहे या निमितानं ठिकठिकाणच्या चर्चवर रोषणाई करण्यात आली आहे आज सकाळी चर्चमधून नाताळनिमित पारंपरिक कॅरोल गायन तसंच विशेष प्रार्थनासभा घेण्यात आल्या पवित्र देशाचं पावित्र्य कायम ठेवण्यासाठी दहशतवाद संपविण्यासाठी आणि देशात शांतता प्रस्थापित करण्यासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील सरकार सीएए सारखे कायदे पारित करीत असल्याचे माजी केंद्रीय ग़हराज्यमंत्री हंसराज अहीर यांनी सांगितले नागरिकत्व दुरुस्ती कायद्याविरोधात देशभरात आंदोलने सुरू असतानाच आता या कायद्याचे समर्थन करण्यासाठी यवतमाळ मध्ये राष्ट्रीय विचारमंच दवारा आयोजित मोर्चाच्या समारोप प्रसंगी अहीर बोलत होते

यानिमितानं देशभरातून वाजपेयी यांना आदरांजली वाहिली जात आहे

वाजपेयी यांनी तीन वेळा देशाचं पंतप्रधान पद भूषवलं होतं राष्ट्रपती रामनाथ कोविंद पंतप्रधान नरेंद्र मोदी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह संरक्षणमंत्री राजनाथ सिंग भाजपाचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांनी आज सकाळी वाजपेयी यांच्या स्मृती स्थळाला भेट देऊन प्ष्पांजली अर्पण केली पंतप्रधान नरेंद्र मोदी आज लखनऊ मध्ये वाजपेयी यांच्या कांस्य प्तळयाचं अनावरणही करणार आहेत

त्यामुळे मंत्रिमंडळ विस्तारावरून महाविकास आघाडीत मतभेद असल्याच्या चर्चेला काहीच अर्थ नाही असे स्पष्टीकरण राज्याचे ग्रामविकास मंत्री छगन भूजबळ यांनी दिले छगन भूजबळ हे दोन दिवसांसाठी नाशिक दौ यावर आले असुन आज त्यांनी प्रसिदधीमाध्यमांशी संवाद साधला

त्या कर्जमाफी योजनेत अनेक त्र्टी होत्या व तशा तक्रारीही शेतकऱ्यांकडुन प्राप्त झाल्या होत्या त्यामुळे आमच्या सरकारने जाहीर केलेल्या कर्जमाफी योजनेत त्या व्रटी टाळण्यासाठी वरिष्ठ अधिका यांना अभ्यास करण्याच्या सुचना दिल्या आहेत सर्वच शेतक यांना कर्जमाफीचा लाभ मिळावा यासाठी जिल्हा प्रशासनाला खबरदारी धेण्याच्या सुचना देण्यात आल्या असल्याचे त्यांनी सांगितले इंट्रो नागरिकत्व सुधारणा कायदयासंदर्भात नागरिकांमध्ये उदभवणा या प्रश्नांच्या समाधानासाठी आकाशवाणी नागप्रच्या वृत विभागातर्फे प्रश्नोतराच्या माध्यमातून जाणून घेऊ अधिक माहिती

सीएए अर्थात नागरिकत्व सुधारणा कायदा हा स्वतंत्र कायदा आहे आणि एनआरसी अर्थात नॅशनल रजिस्टर ऑफ सिटिझन ही स्वतंत्र प्रक्रिया आहे संसदेच्या मंजुरीनंतर सीएए देशभरात अस्तित्वात आला आहे एनआरसीच्या देशातील नियम व प्रक्रियेबाबत अद्याप निर्णय झालेला नाही आसाममध्ये सुरू असलेली एनआरसी प्रक्रिया माननीय सर्वोच्च न्यायालयाने अंमलात आणली आहे आणि ती आसाम करारानुसार अनिवार्य आहे

एनआरसीचा कोणत्याही धर्माशी अजिबात संबंध नाही एनआरसी भारतातील प्रत्येक नागरिकासाठी आहे हे एक नागरिकाचे नोंदणीपत्र आहे ज्यामध्ये प्रत्येकाची नावे नोंदविली जातील

जेव्हा जेव्हा एनआरसीची अंमलबजावणी होईल तेव्हा ती ना धर्माच्या आधारे लागू केली जाईल आणि न धर्माच्या आधारे त्याची अंमलबजावणी होऊ शकेल एखादया विशिष्ट धर्माचे पालन केल्याच्या आधारावर कोणालाही वगळता येणार नाही

जर त्याची अंमलबजावणी झाली तर याचा अर्थ असा नाही की कोणालाही आरतीय असल्याचा प्रावा विचारला जाईल एनआरसी ही फक्त नागरिकांच्या नोंदणीमध्ये आपले नाव नोंदवण्याची एक सामान्य प्रक्रिया आहे ज्याप्रमाणे आपण मतदार यादीमध्ये आपली नावे नोंदविण्यासाठी किंवा आधार कार्ड मिळविण्यासाठी आपली ओळखपत्रे किंवा इतर कोणतेही कागदपत्र सादर करतो तसेच एनआरसी साठी अशीच कागदपत्रे देणे आवश्यक असते

हे नियम सर्वाना पाहण्यासाठी उपलब्ध आहेत कोणत्याही व्यक्तीला भारताचा नागरिक होण्यासाठी हे पाच मार्ग आहेत

अमिरिकेतून आलेले पाच विशेषज्ञ डॉक्टर्सची टीम या शस्त्रक्रिया करणार असल्याची माहिती जैन क्लबचे सचिव राजन ढढा यांनी नागप्रात पत्रकार परिषदेत आज दिली

अशी माहिती आयोजकांनी दिली आहे

ओ व्ही ओपन फोरम्वर किंवा नरेंद्र मोदी एपवर नोंदविण्याचं आवाहन करण्यात आलं आहे अॅरिंज मेट्रो रेल लाईनच्या प्रवाश्यांना अँक्वा लाईनशी जोडण्याकरिता सिताबर्डी इंटरचेंज स्टेशन तयार आहे लवकरच दोन्ही मेट्रो मार्गीकेचे प्रवासी या सेवेचा लाभ घेणार

मी पर्यंतचा प्रवास रस्त्याने करतांना जास्ती वेळ लागत असून ट्राफिक जामच्या समस्येशी वाहन चालकांना त्रास सहन करावा लागतो

मी

सदर मेट्रो मार्गावर मेट्रो रेल सेवा सुरु झाल्याने खापरी न्यू एयरपोर्ट एयरपोर्ट साउथ एयरपोर्ट जय प्रकाश नगर तसेच बर्डीचे प्रवासी ज्यांना झासी राणी चौक इंस्टीटयुट ऑफ इजिनीयर्स सुभाष नगर आणि और लोकमान्य नगर जाणाऱ्यां यात्रेकरुणा मेट्रो सेवा उपलब्ध होणार

मन् भाकरनं दक्षिण आशियाई स्पर्धेत खेळताना अन्न् राज सिंग हिनं नोंदवलेल्या विक्रमाचीही बरोबरी केली प्रुष गटात राजस्थानच्या भावेश शेखावतनं रौप्य तर चंदिगढच्या विजयवीर सिद्ध यानं कांस्य पदक जिंकलं महिलांमध्ये देवनशी धमा हीनं रौप्य तर यशस्विनी सिंग देशवालनं कांस्य पदक जिंकलं